चिदंबरम यांना केन्द्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं काल रात्री दिल्लीत त्यांच्या घरातून अटक केली अटकेनंतर चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आलं असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामिन देण्याची याचिका फेटाळल्यानंतर मंगळवारपासून सीबीआयचे अधिकारी त्यांचा शोध घेत होते चिदंबरम यांनी उच्च न्यायालयाच्या या निकालाविरूद्ध सर्वोच्व न्यायालयात अपील केले मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला

तत्पूर्वी दिछ्ली उच्च न्यायालयानं जामिन याचिका फेटाळल्यानंतर चिदंबरम गायब झाले होते मात्र काल संध्याकाळी काँग्रेस मुख्यालयात येऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काल रात्रीपासून वकिलांसोबत जामिन याचिकेसंदर्भात कागदपत्र तयार करत असल्याचं सांगत त्यांनी कायद्यापासून स्वतःचा बचाव करत असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आईएनएक्स मीडियात परदेशी गृंतवणुक कथित घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याची मागणी सीबीआयनं केली होती गेल्या वर्षी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत

यासंदर्भात कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमादित्य चंद्रा यांच्याविरोधातही फसवण्कीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांना गेल्या नऊ ऑगस्टला भारताबाहेर जाताना मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं होतं

ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली असून उद्या त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे पूत्र उन्मेश जोशी यांची ईडीनं या प्रकरणी काल सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली

त्यांच्या बरोबरच या दोन्ही तालुक्यातल्या बहुतांशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला निर्मला गावित या काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनीही काल शिवसेनेत प्रवेश केला

पक्षाची शिवस्वराज्य यात्रा काल यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नेमकं कोण कोणत्या पक्षात आहे हे विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होईल असं मतही पवार यांनी व्यक्त केलं

गेल्या सोमवारी या निवडण्कीचं मतदान झालं होतं

शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे भवानीदास क्लकर्णी यांच्यात ही निवडणूक होत आहे

औरंगाबाद शहरात दुपारच्या सुमारास हलक्या सरी बरसल्या हिंगोली जिल्ह्यात वसमत कुरुंदा आखाडा बाळापूर परिसरात तसंच नांदेड परभणी जालना हिंगोली आणि बीड जिल्ह्यातही काल पाऊस झाला या पावसामुळे या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे

न्यायमूर्ती ए

घरोटे एन

सूर्यवंशी ए

किरोल आणि मिलिंद जाधव यांचा यात समावेश असल्याचं विधी मंत्रालायातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे दरम्यानकेरळ उच्च न्यायालयातही तीन नवीन न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे

कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी काल वार्ताहरांना याबाबत माहिती दिली ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ

मोरवंचीकर यांना या कार्यक्रमात जीवनसाधना प्रस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते

लोकसभेच्या निकालाची चिंता न करता कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावं असं आवाहनही आमदार देशमुख यांनी केलं

ते काल सोलापूर इथं पक्षाच्या संमेलनात बोलत होते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ उत्पादनावर आधारित दीडपट हमीभावाची अंमलबजावणी तेलबियांच्या आयातीवर वाढवलेले कर अशा अनेक शेतकरी हिताच्या योजनांची माहिती पाशा पटेल यांनी यावेळी दिली

सांगली जिल्ह्यातल्या प्रग्रस्त भागाची ठाकरे यांनी काल पाहणी केली त्यावेळी इस्लामप्र इथं ते वार्ताहरांशी बोलत होते देशात कुठंही कोणतंही संकट आलं तर महाराष्ट्र पुढे असतो तेव्हा महाराष्ट्रालासुद्धा अन्य राज्यांसारखी मदत मिळावी असं सांगून याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून लोकांनी सादर केलेल्या मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली

या योजनेत सर्व पात्र शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रूपये निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे

या संदर्भातली सर्व माहिती विद्यापीठाच्या वेब साईटवर तसंच रोजगार कार्यालयाच्या महास्वयं पोर्टल वर उपलब्ध आहे नांदेड जिल्ह्यातही बेरोजगार उमेदवारांसाठी उद्या नांदेड इथं पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघ हे सामने खेळणार आहे

अमोल बागुल यांना जाहीर झाला आहे